नव्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेले लोककलावंत पुन्हा आर्थिक अडचणीत

नव बाधितांची संख्या काल वाढली असली तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्यांचं प्रमाण गुरुवारच्या तुलनेत किंचित घटलं

संचारबंदी कारवाई कोरोना प्रादृभाव नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारनं लागू केलेल्या निर्बंधांना विविध जिल्ह्यातून संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे काही ठिकाणी नियम मोडणाऱ्यावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे ऐक्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

हिंगोली संचारबंदी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस धडक कारवाई करत असून काल पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला यावेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली यामध्ये दोधेजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना कोविड रुग्णालयात भरती करण्यात आल ध्वळे जिल्ह्यात आता नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं पूर्णपणे बंद आहेत विनाकारण फिरणाऱ्या आणि गर्दी करणाऱ्या नागरीकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केल्याने सकाळी झालेली गर्दी नंतर ओसरली ब्लढाणा शहर आणि जिल्ह्यात काल संचारबदीला चांगला प्रतिसाद मिळाला

सिंधुद्र्ग जिल्ह्यात प्रत्येक तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त करून तपासणी केली जात आहे

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्या येत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांसह प्राची गावरूकर पुणे कोरोना कती गट कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या पुण्यासह राज्यभरात रेम डेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असला तरी कोरोनावर केवळ रेम डेसिव्हिर हेच एकमेव प्रभावी औषध नाही तर इतर अनेक उपाय योजना करून कोरोनावर मात करणे शक्य असल्याचं राज्याच्या कोरोनाविषयक कृती गटानं स्पष्ट केलं आहे यासंबंधीच्या काही मार्गदर्शक सुचना या गटानं जारी केल्या असून त्यानुसार रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचाच आग्रह धरू नये किंवा डॉक्टरांनी देखील रेमडेसिव्हिर साठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करायला लावू नये असं आवाहन केलं आहे पाटील आमदार निधी राज्यातील कोरोनाचं वाढते संकट ध्यानात घेता आमदार निधीतील प्रत्येकी एक कोटी रुपये सार्वजनिक रुग्यालयांना मदत म्हणून मंजूर करावेत आणि प्राधान्यानं प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारावं अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली ती उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे शिवभोजन ब्रेक द चेनची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली आहे या कालावधीत गरीब आणि गरजू लोकांना जेवणाअभावी हाल अपेष्टा सहन कराव्या लागू नयेत यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्याना निःशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे

यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे खासदार श्रीरंग बारणे डॉ

त्यामुळे हातावर पोट असलेले लोककलावंत पुन्हा आर्थिक अडचणीत सापडले आहेत काही महिन्यापूर्वी कोरोनाची साथ काहीशी आटोक्यात आल्याचं चित्र होतं तेव्हा संसाराची गाडी कशीबशी रुळावर आणण्याचा प्रयत्न करणारे हे कलावंत आता पुन्हा आर्थिक विवंचनेत आहेत कीर्तनकार प्रवचनकार गोंधळी भारुडकार ही मंडळी कोणाच्या घरी किंवा मठ मंदिरांत धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असल्यावर कला सादरीकरणाचं काम करतात त्यातून मिळणाऱ्या धान्य आणि धनावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण गेल्या वर्षी सारखीच यंदाही संचारबंदी लागल्यामुळे मिळालेली कामंही रद्द झाली आहेत त्यामुळे कीर्तनकार प्रवचनकार मंदिरांचे पुजारी शाहीर यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे या कलावंतांसाठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभा या संस्थेच्या सचिव जयश्री देशपांडे यांनी केली आहे तर आपली कला सादर करून पोट भरणाऱ्या गोंधळी डोंबारी कैकाडी कडकलक्ष्मी यासारख्या असंख्य कलाकारांनी आता कसं जगायचं असा सवाल जागरण गोंधळ कलाकार परेश गरूड यांनी केला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे

अकोला जिल्ह्यात आता केवळ तीन हजार लशींचे डोस शिल्लक राहिले असून लस साठा दाखल झाल्याशिवाय लसीकरण केंद्र सुरू होणे शक्य नाही

गोंदिया नबाब मलिक गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून मागील काळात रुग्ण सेवा पूरविण्यात काही चुका झाल्या मात्र यापुढे होणार नाही यावर आरोग्य यंत्रणा भर देईल असे सुचक विधान गोंदिया जिल्ह्याचे निर्वाचित संपर्कमंत्री नवाब मलिक यांनी गोंदियात पत्रकारांशी बोलताना केल

त्यामुळे ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने शुक्रवारी रात्री पासून तातडीच्या नसलेल्या वैद्यकीय सेवांचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे निधन पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथल्या दुधगंगा सहकारी संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील याचं परवा सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज इथ कोरोनामुळे निधन झालं

नमस्कार